या सर्वांविरोधात प्रथमदर्शनी सबळ पुरावे असल्यानं गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत बँकेच्या संचालक मंडळात राहिलेल्या राजकीय नेत्यांनी आपले निकटवर्तीय तसंच मर्जीतल्या लोकांना नियमबाह्यपणे कर्जवाटप केल्यामुळे बँक डबघाईला आल्याचं निष्पन्न झालं त्यामुळे याप्रकरणी तत्कालीन संचालक तसंच अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवून चौकशी करावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे

दरम्यान सीबीआयकडून न्यायालयासमोर बाजू मांडताना महान्यायअभिकर्ता तुषार मेहता यांनी गंभीर कारस्थानात सहभागी झालेले चिदंबरम तपासात सहकार्य करत नाहीत उत्तरं टाळण्याकडे त्यांचा कल असल्याचं सांगितलं मात्र चिदंबरम यांनी आपण सीबीआयचा एकही प्रश्न अनुत्तरीत ठेवला नसल्याचं सांगितलं केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय ईडी या दोन्ही यंत्रणा वैयक्तिक सूड घेण्याचे विभाग म्हणून सरकारकडून वापरले जात असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे काँग्रेस नेते तसंच माजी केंद्रीय अर्थ आणि गृहमंत्री पी चिदंबरम यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही प्रतिक्रिया नोंदवली आहे आयएनएक्स मीडिया प्रकरणातले अन्य अनेक आरोपी मोकाट असताना चिदंबरम यांना मात्र कोणताही कायदेशीर आधार नसताना अटक केल्याचा आरोपही सुरजेवाला यांनी केला दरम्यान जम्मू काश्मीरमधल्या ताब्यात घेतलेल्या विविध नेत्यांची तत्काळ सुटका करावी या मागणीसाठी काँग्रेस तृणमूल काँग्रेस आणि द्रमुकसह इतर विरोधी पक्षांनी काल नवी दिल्लीत निदर्शनं केली चिदंबरम यांचे प्त्र खासदार कार्ति चिदंबरमही या आंदोलनात सहभागी झाले काश्मीर खोऱ्यात द्रसंचार सेवा बहाल करण्यासह इतर मागण्याही या पक्षांकड्रन करण्यात आल्या

राज ठाकरे यांना या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय ईडीनं नोटीस बजावल्यानंतर ठाकरे काल सकाळी ईडीच्या मुंबई कार्यालयात दाखल झाले राज ठाकरे चौकशीला सहकार्य करत आहेत चौकशी पूर्ण होऊ द्यावी मात्र ही कारवाई म्हणजे राजकीय सूड असल्याचं म्हणणं हे तपास अधिकाऱ्यांना निराश करणं असल्याचं राऊत यांनी नमूद केलं दरम्यान काल इडीनं राज ठाकरे यांची रात्री साडेआठ वाजेपर्यंत चौकशी केली

काँग्रेस आघाडीचे भवानीदास उर्फ बाब्राव कुलकर्णी यांचा त्यांनी पराभव केला

दानवे यांच्या विजयानंतर शिवसैनिकांनी औरंगाबाद शहरात विजय मिरवणूक काढली तर जालना इथंही जल्लोष केला

राज्य शासनानं गृह विभागातल्या काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत राज्य रस्ते परिवहन मंहामंडळाचे मुख्य दक्षता अधिकारी मनोज लोहिया यांची नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे सोलापूरचे पोलीस उपायुक्त विजय क्रमार मगर यांची नांदेडचे पोलीस अधीक्षक म्हणून तर नागपूरचे पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांची उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे मुंबईच्या विशेष सुरक्षा विभागाच्या पोलीस अधीक्षक प्रशासन कल्पना बारावकर यांची नांदेडच्या लाचल्चपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे

यावेळी झालेल्या सभेत पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे खासदार अमोल कोल्हे माजी राज्यमंत्री फौजिया खान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शेतकऱ्यांना सन्मानानं जगण्याची उमेद निर्माण करण्याची गरज असल्याचं मत खासदार कोल्हे यांनी यावेळच्या भाषणातून व्यक्त केलं तर पक्ष सोडून गेलेल्यांमुळे पक्षावर काहीही परिणाम होणार नाही असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला

या यात्रेच्या अनुषंगानं स्वच्छता आणि पाणी प्रवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी काल सेलू पाथरी तसंच परभणी इथं पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन आढावा घेतला या महाजनादेश यात्रेत जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन लोणीकर यांनी केलं

पावसाअभावी खरीपाची पिकं धोक्यात आली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

पालकमंत्र्यांनी उपोषणाकडे दर्लक्ष केल्याबद्दल आंदोलनकर्त्यानी यावेळी नाराजी व्यक्त केली यावर्षी अद्याप पाऊस न झाल्यामुळे बहतांश भागात पेरण्याही झालेल्या नाहीत यामुळे शेतकरी आणि सामान्य नागरिक संकटात सापडले आहेत परिणामी तालुक्यात दष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी छावा संघटनेचे विजयक्रमार घाडगे यांनी आमरण उपोषण सुरु केलं असून प्रशासनानं त्याची दाखल घेतली नाही त्यामुळे संघटनांनी हे आंदोलन केलं उत्तर रेल्वेच्या दिल्ली विभागात बल्लभगड इथं चौथ्या रेल्वे मार्गाचं काम हाती घेण्यात आलं आहे त्यामुळे नांदेड विभागातून जाणाऱ्या काही गाड्या रद्द झाल्या असून काही गाड्यांच्या मार्गात बदल झाला आहे नांदेड अमृतसर नांदेड सचखंड एक्सप्रेस दोन आणि चार सप्टेंबर रोजी वेगळ्या मार्गाने धावेल श्रीगंगानगर नांदेड श्रीगंगानगर ही गाडी तीन आणि पाच सप्टेंबर रोजी तर अम्ब अन्दौरा नांदेड अम्ब अन्दौरा ही गाडी पाच आणि सात सप्टेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे प्रवाशांनी याची नोंद घेण्याचं आवाहन दक्षिण मध्य रेल्वेनं केलं आहे

नाणेफेक जिंकून वेस्ट इंडीजनं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला

बीड जिल्ह्यातल्या परळी औष्णिक केंद्रातला वीज निर्मितीचा एक संच काल सुरु करण्यात आला

जायकवाडी धरणातून डाव्या कालव्याद्वारे खडका बंधाऱ्यात पाणी पोहोचल्यामुळे वीज निर्मीतीचा निर्णय घेतला असल्याचं सूत्रांनी सांगितलं पाण्याच्या उपलब्धतेमुळे या केंद्रातले इतरही संच सुरु करण्याची तयारी प्रशासनानं केली आहे

रेशीम साहित्य निर्मिती करणारे कृषि कंपन्या विमा कंपन्या खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्यांसाठी तसंच क्रषिसाठी उपय्क्त साहित्य निर्मिती करणारे उत्पादक तसंच विविध बचतगट आदींची दालनं या प्रदर्शनात असतील

साक्री तालुक्यातल्या रामीकर ग्रो इंडस्ट्रीज जीबी ग्रो इंडस्ट्रीज आणि लाब्धी ग्रो केमिकल यांनी अशाप्रकारे खतांची भेसळ करुन विक्री केल्याप्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसंच या दुकानांमधून पावणे दोन लाख रुपयांचा भेसळयुक्त खतसाठा जप्त करण्यात आला आहे